अशा परिस्थितीत सोलापूरला आता केंद्र आणि राज्यशासनाच्या सहकार्याची गरज असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलाप्रात व्यक्त केलं आहे कोरोना विषाणूच्या वाढत चालेल्या संसर्गाबाबत त्यांनी आज सोलाप्र दौरा केला त्यावेळी ते बोलत होते आपण राज्याचे म्ख्यमंत्री आणि उपमूख्यमंत्र्यांना सांगून त्याची पूर्तता करायचा आग्रह राज्यशासनाकडे करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोप पालकमंत्री दत्तात्रय भरणे खासदार ओमराजे निंबाळकर आमदार प्रणिती शिंदे महापौर श्रीकांचना यन्नम आदी यावेळी उपस्थित होते शहराबरोबरच अक्कलकोट दक्षिण सोलापूर बार्शी या ठिकाणी कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे त्यामुळे सोलापूरची परिस्थिती एकंदरीतच चिंताजनक असल्याचं ते म्हणाले मात्र अशा परिस्थितीत सेालापूरकरांनी घाबरायचं कारण नाही आवश्यक ती मदत केंद्र आणि राज्यशासनाकडून मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्याच्या तक्रारींसंदर्भात आपण गांभीर्याने दखल घेतली असून पीक कर्जासंदर्भात जिल्हयातल्या प्रमुख अधिकारी आणि बँकांचे अधिकारी यांच्याशी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याबरोबर मुंबईत तातडीची बैठक घेऊन यावर तोडगा काढणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं

राज्यातल्या कोरोना बाधितांच्या संख्येनं तीन लाखांचा टप्पा पार केला आहे

आज एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला

महानगरपालिका आय्क्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी आज ही घोषणा केली

देशाचा कोविड मृत्यू दर प्रथमच अडीच टक्क्यांपेक्षा कमी झाला असून जगातल्या अन्य देशांच्या तुलनेत भारतामध्ये कोरोनामुळे मृत्यमुखी पडणाऱ्यांचं प्रमाण सर्वात कमी असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे

विलगीकरणाचं प्रभावी तंत्र मोठ्या प्रमाणात केलेल्या कोविड निदान चाचण्या आणि दर्जेदार उपचार याम्ळे देशात कोविड मृत्यूच्या दरात लक्षणीय घट झाल्याचं यात नमूद केलं आहे

कोविडची सौम्य आणि तीव्र लक्षणं असणाऱ्या रुग्णाचं योग्य व्यवस्थापन आणि उत्तम उपचार यामुळे या आजारातून बरे होणाऱ्यांची संख्या वाढल्याचं या निवेदनात म्हटलं आहे कोविड रुग्णांवरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर मुंबई पोलिसांनी धडक कारवाई करत सात जणांना अटक केली आहे

अन्न आणि औषध प्रशासनानं पोलिसांच्या गुन्हे विभागाच्या सहकार्यानं मुलंड इथं सापळा रचून हे रॅकेट उध्वस्त केलं मुंबईतल्या दोन ठिकाणांहन रेमेडेसीवीर औषधांचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे कोरोना विषाणू उपचारांसाठी खासगी रुग्णालयांकडून अवाजवी आकारणी होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर बृहन्मूंबई महापालिकेनं केलेल्या कारवाईत रूग्णांची देयकं साडेदहा टक्क्यांनी कमी झालीआहेत

या आदेशान्वये निर्धारित केलेल्या दरान्सार संबंधित रुग्णालयांनी श्ल्क आकारणी करणे गरजेचे असताना खासगी रुग्णालये अवाजवी आकारणी करीत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने विविध खासगी रुग्णालयांसाठी महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षक खात्यातील लेखापरीक्षकांची नेमणूक केली

यातून रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे परभणी जिल्ह्यात लागू असलेली संचारबंदी जिल्हाधिकाऱ्यांनी शिथिल केली आहेपरवापासून

जालना शहरात वाढत्या कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनानं प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जालना नगरपालिका हददीत गत चौदा दिवसांपासून लागू केलेल्या संचारबंदीची मुदत उदया सकाळी नऊ वाजता संपत आहे त्यामुळे नागरिकांची बाजारात एकाच वेळी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत

कोरोनाच्या प्रादूर्भावामूळे अडचणीत सापडलेल्या दुध उत्पादकांना दिलासा देण्याच्या दृष्टीनं विविध मागण्यांसाठी महाय्तीतले घटक पक्ष उद्या राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत यासंदर्भात महाय्तीतल्या घटक पक्षांची आज बैठक झाली

या आंदोलनाअंतर्गत राज्यभरातल्या जिल्हाधिकारी आणि तहसिलदारांना मागण्यांचं निवेदन दिलं जाणार आहे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील महादेव जानकर सदाभाऊ खोत विनायक मेटे आणि अविनाश महातेकर या महाय्तीतल्या घटक पक्षांच्या नेत्यांसह इतर नेते आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते सरकारनं मागण्यांना प्रतिसाद दिला नाही तर एक ऑगस्टला अधिक मोठं आंदोलन करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला

सोलापूर जिल्हा रब्बी जिल्हा म्हणून ओळखला जातो जिल्हा प्रशासनाच्या पाठप्राव्यामुळे आता खरिपाचा जिल्हा म्हणून मान्यता मिळाली आहे यामुळे खरिपाच्या पेरणीमध्येही वाढ झाल्याचे दिसून येते

मुंबईतली पायाभूत विकास कामं टाळेबंदीच्या काळात ठप्प झाली असून या प्रकल्पांवर काम करणाऱ्या मजुरांना छतीसगड उत्तरप्रदेश बिहार पश्चिम बंगाल ओडिशा झारखंड राजस्थान आणि ग्जरात या राज्यांमधून परत आणायची व्यवस्था कंत्राटदार कंपन्या करत आहेत

चंद्रपुर जिल्ह्यातल्या कोरपणा तालुक्यात राहणाऱ्या दोन जुळ्या मुली आणि त्यांच्या आईनं बारावीची परिक्षा दिली मुलींनी परिक्षेत यश मिळवलंच त्यांच्या सोबत आईनंही यश गाठलं कल्पना देविदास मांदळे असं यश गाठणाऱ्या आईचं नाव असून ऐश्वर्या आणि सौंदर्या अशी दोन म्लींची नावं आहेत चूल आणि मूल सांभाळत आईने प्राप्त केलेलं शैक्षणिक यश सगळ्यांनाच उर्जा देणारं ठरलं आहे या सूपर मॉमवर आता कौत्काचा वर्षाव होत आहे शिक्षणासाठी वयाचं बंधन नसतं हे कल्पना यांनी दाखवून दिलं आहे

प्राप्तीकर विभागाकडे उपलब्ध असलेली कर आणि वितीय व्यवहारांची माहिती ऑनलाईन पडताळून पाहणं करदात्यांना स्लभ व्हावं हा या मोहीमेचा उद्देश आहे दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीलगतचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे येत्या दोन दिवसांत कोकणात बहतेक सर्व ठिकाणी विदर्भात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे